अतिरिक्त साखरेची निर्यात करण्याचं धोरण आणण्याचा सरकारचा विचार आहे असं सहकार मंत्री श्री सुभाष देशमुख यांनी आज विधान परिषदेत सांगितलं

अन्न सुरक्षा आर्मीचा पथदर्शी प्रकल्प चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यात येणार

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठात द्वि दिवसीय पाली शब्दव्युत्पत्ती कार्यशाळेच आयोजन

हे लक्षात घेत अतिरिक्त साखरेची निर्यात करण्याचं धोरण आणण्याचा सरकारचा विचार आहे असं सहकार मंत्री श्री सुभाष देशमुख यांनी आज विधान परिषदेत सांगितलं राज्यातल्या साखर कारखान्यांची कमी झालेली संख्या ऊसाची मोठ्या प्रमाणात लागवड झाल्यामुळं अतिरिक्त ऊसाचा गंभीर प्रश्न आणि सर्वसामान्य नागरिकांना चढ्या दरानं साखर विक्री होत असल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे श्री अमरसिंग पंडित यांनी अल्पकालीन चर्चा उपस्थित केली या चर्चेला उत्तर देताना श्री देशमुख यांनी याबाबात आज संध्याकाळी बैठक घेतली जाईल असं सांगितलं व्यावसायिक आणि घरगुती वापरासाठी साखरेचे दर सध्या एकच आहेत मात्र साखरेचे दर कमी झाले तरी व्यावसायिक साखरेशी संबंधित उत्पादनांचे दर कमी केले जात नाहीत त्यामुळं घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठीचे साखरेचे दर वेगळे ठेवावेत यासाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवण्यात आला असून याला केंद्र सरकारनं सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं त्यांनी सांगितलं विधानसभेत आज सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री चंद्रकांत पाटील यांनी मंत्रालयात उंदीर मारण्यासंदर्भात देण्यात आलेल्या कंत्राटाबाबत खुलासा करणारं निवेदन सादर केलं पूर्वीच्या सरकारच्या काळात प्रचलित असलेल्या पद्धतीनुसार मजूर संस्थेला काम देण्यात आलं होतं मात्र ही संस्था अस्तित्वात आहे का याचा शोध घेतला जात आहे असं ते म्हणाले या संस्थेच्या मुंबई जिल्हा बँकेतल्या खात्यावर पैसे जमा करण्यात आले आहेत अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव असताना मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी अचानक विश्वासदर्शक ठराव मंजूर करून षेतला हे क्रत्य लोकशाहीला काळीमा फासणारं आणि अवैधानिक होतं अशी टीका विरोषी पक्षनेते श्री राधाकृष्ण विखे पादील यांनी केली विरोधकांनी सादर केलेल्या अविश्वास ठरावाबाबत नियमाने चर्चा घ्यावी अशी मागणी श्री अजित पवार श्री दिलीप वळसे पाटील आणि श्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लावून धरली त्यानंतर सत्ताधारी पक्षातर्फे विधान कार्यमंत्री श्री गिरीश बापट यांनी या विषयावर आता पडदा टाकावा असं आवाहन केलं

त्यानंतर अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचं कामकाज पुकारलं मात्र काही विरोधी सदस्यांनी आपलं म्हणणं मांडण्यासाठी हौद्यात येवून घोषणाबाजी केली त्यामुळं कामकाज आधी दहा मिनीटं आणि नंतर अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आलं सीमेवर लढणारे सैनिक तांत्रिक यांत्रिक आणि कल्पक दृष्टीनं कायम सज्ज असतात शेतीच्या संदर्भातील आवाहने देखील अनेक प्रकारची असतात त्यामूळं सीमेवरील सैन्याप्रमाणेच सर्व आव्हानांना पेलणारी प्रशिक्षित अत्रसुरक्षा आर्मी तयार करून त्यांच्यामार्फत नफ्यात चालणारी शेती करण्याचा पहिला पथदर्शी प्रकल्प चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्याची सरकार तयारी करीत आहे राज्याचे वित्त नियोजन आणि वनमंत्री श्री सुधीर मुनगंदीवार आणि वित्त राज्यमंत्री श्री दिपक केसरकर यांनी शास्त्रज्ञानांच्या या नव्या प्रयोगाची चंद्रपूर इथं माहिती जाणून घेतली चंद्रपूर इथल्या नियोजन भवन इथं पालकमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि वित्त तथा नियोजन राज्यमंत्री श्री दिपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत केरळ कृषी विद्यापीठाचे त्रिसुर संशोधन केंद्रातील सेवानिवृत्त क्रूपीविद्या विभागाचे प्रमुख डॉ जयक्रूमारन यांनी शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा वापर करून उत्पादन वाढविण्यासाठी अन्नसुरक्षा सैन्यदलाची संकल्पना समजाऊन सांगितली

हे प्रकल्प सामान्य माणसाला लाभदायी ठरतील असं श्री कोविंद यावेळी म्हणाले उत्तर प्रदेश सरकारतर्फे या व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य विकास विभागातर्फे घेण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यातील निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना श्री कोविंद यांच्या हस्ते नियुक्तीपत्र वितरित करण्यात आले

त्यामुळं कर्मचारी भविष्य निधी योजनेच्या सर्व सभासदांनी त्यांचं केवायसी आधार क्रमांक बँक खाते क्रमांक आणि कायम खातेक्रमांक पॅन आदी माहिती वैश्विक खाते क्रमांक यूएएनशी जोडून घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे यूनेस्कोच्या कार्यकारी मंडळावर भारताचे प्रतिनिधी म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था एन सी ई आर टीचे माजी संचालक प्राध्यापक जे

राजपूत यांना केंद्र सरकारनं नामनिर्देशित केलं आहे राजपूत हे देशातले नामवंत शिक्षणतज्ञ असून त्यांनी युनेस्कोसह विविध शैक्षणिक संस्थांबरोबर काम केलं आहे गेल्या वर्षी युनेस्कोच्या आम परिषदेत सहभागी झालेल्या केंद्रीय मनूष्यबळ विकास मंत्री श्री प्रकाश जावडेकर यांनी कार्यकारी मंडळाचं भारताला प्रतिनिधीत्व मिळावं यासाठी प्रयत्न केले होते

अर्ज जिल्ह्य आयटी सेल कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर इथल्या कार्यालयीन वेळात स्वीकारल्या जाणार आहेत कविकूलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक कर्नाटक संस्कृत विद्यापीठ बेंगलुरू आणि पाली संस्कृत आणि तौलनिक दर्शन आंतरराष्ट्रीय संस्था कलबुर्गी यांच्या संयुक्त विद्यमानं रामटेक इथल्या विश्वविद्यालयाच्या मुख्यालयात द्वि दिवसीय पाली शब्दव्युत्पत्ती कार्यशाळेच आयोजन करण्यात आलं या कार्यशाळेचं उदुघाटन आज झालं या कार्यशाळेचं उद्धाटन कर्नाटक संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि प्रमुख अतिथी प्राध्यापक एम

वेंकटेशम् यांच्या हस्ते दीपप्रज्वलनानं झालं

व्यंकटेश्वम् यांनी सांगितलं की संस्कृत आणि पाली भाषा यांच्यामधील तफावत द्रर करण्यासाठी अशा कार्यशाळा झाल्या पाहिजे राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाअंतर्गत येणाऱ्या भाषा संचालनालयानं शासन शब्दकोश अँप तयार केलं आहे शासकीय कार्यालयांमध्ये कामकाजात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर केला जावा तसंच दैनंदिन व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांचा मराठीत अर्थ आणि मराठी शब्दांचा इंग्रजीत अर्थ सहज उपलब्ध होण्यासाठी हे अॅप विकसित करण्यात आलं आहे

राज्य आणि केंद्र शासनाचे अधिनियम सुद्धा यात उपलब्ध आहेत सार्वजनिक धर्मदाय आयुक्तांकडं नोंदणी असलेल्या रूग्णालय आणि वैद्यकीय केंद्रांमध्ये निर्धन आणि दुर्बल घटकातील रूग्णांना वैद्यकीय उपचार मोफत आणि सवलतीच्या दरानं उपलब्ध आहे

कोल्हे यांनी नागपूर इथं आज केलं सार्वजनिक धर्मदाय न्यासाची नोंदणी वैद्यकीय सहाय्य या उद्दिष्टासाठी झालेली आहे अशा जिल्ह्यातील रूग्णालय आणि वैद्यकीय केंद्रात निर्धन आणि दुर्बल घटकातील रूग्णांना वैद्यकीय उपचार मोफत आणि सवलतीच्या दरात उपलब्ध व्हावे यासाठी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका मंजूर झाली आहे

तत्पूर्वी भारतानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं

जागतिक रंगभूमी दिनाच्या पूर्वसंध्येला आज संध्याकाळी विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात एकं दशम हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे पूर्वार्धात संवादक लेखक सांस्कृतिक विश्लेषक श्री संजय आर्वीकर यांचे मराठी नाटक सामाजिक सांस्कृतिक वेध या विषयावर व्याख्यान होईल भारतीय रंगभूमीला महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या सुमारे दहा मराठी नाटकांचा ते आपल्या व्याख्यानात परामर्श घेतील उत्तरार्धात अभिवादन या शीर्षकांतर्गत नाटककारांच्या विविध नाट्यकृतीतून निवडक स्वगते विविध वयोगटाच्या कलावंतांकडून संस्कृत इंग्रजी मराठी आणि हिंदी अशा चार भाषांतून रसिकांना अविष्कृत होताना बधता येईल